या प्रकल्पांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अर्थसहाय्य मिळत होते मात्र रिझर्व्ह बँक नाबार्डने निर्बंध घातल्यामुळे ही महत्त्वाकांक्षी आणि मध्यमवर्गीयांच्या हिताची योजना रखडली होती नाबार्डच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांना या योजनेची व्याप्ती समजली असून लवकरच ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचं आश्वासन नाबार्डनं दिलं आहे अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पुण्यात दिली नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक एल

रावळ आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी पुण्यातली कोरोनाची परिस्थिती मराठा आरक्षण यासह अन्य विविध विषयांवर आपली भूमिका मांडली

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज ही माहिती दिली

प्णे आणि परिसरातील कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा प्रवठा आता शेजारच्या रायगड जिल्ह्याबरोबरच गुजरात मधील भरूच जिल्ह्यातूनही केला जात आहे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली पुण्यातील कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्या जिल्ह्यात तयार होणारा ऑक्सिजन कमी पडत असून गेल्या आठवडाभरापासून रायगड जिल्ह्यातील व्यावसायिक वापरासाठीचा ऑक्सिजन त्यासाठी आणला जात आहे पुण्यातील चाकण इथं नव्यानं सुरू होणाऱ्या द्रवरूप ऑक्सिजन प्रकल्पातील ऑक्सिजनच्या उत्पादनाला प्ढील महिन्याच्या अखेरीस प्रारंभ होणार असल्यानं तोपर्यंत तरी रायगड आणि गुजरातमधील ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरच अवलंबून राहावं लागणार आहे

पुणे शहरातील महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा आणि इमारतींचं भाडं अनेक महिने थकवलेल्यांकडून संबंधित मिळकती काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला थकबाकी वसुलीने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे हवामान पुणे आणि परिसरात आजही पावसाने उसंत घेतली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत